अनेक दिग्गजांनी आज अर्ज दाखल केले नागपूर दक्षिण पश्चिम मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार येवल्यातून राष्ट्रवादीचे छगन भूजबळ तर नांदगाव मधून त्यांचे पुत्र पंकज भूजबळ यांनी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आज अर्ज दाखल केलेल्या शिवसेना भाजपा रिपाई महायुतीच्या उमेदवारांपैकी काहींची नावं याप्रमाणे आहेत

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतर्फे दीपक चव्हाण संजय निंबाळकर दिलीप भालेराव सुलभा खोडके राजेंद्र शिंगणे अशोक पाटील निलंगेकर बाळासाहेब सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले

विबाल पाशा यांनी जालनातल्या बदनापूर मतदारसंघातून आज अर्ज भरला तर बुलडाण्यात शिवसेनेचे विजयराज शिंदे यांना पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी वंचित बह्जन आघाडीतर्फे अर्ज भरला अचलप्रमधून बच्चू कडू बडनेरामधून रवि राणा या अपक्ष उमेदवारांनीही आज अर्ज भरलेत मनसेच्या उमेदवारांनीही आज आपले अर्ज दाखल केले तसंच अर्ज दाखल करणा या बंडखोर पक्षांची संख्याही मोठी आहे विधानसभा निवडणुकसाठी भाजपानं आज चौथी उमेदवार यादी जाहीर केली त्यात सात नावांची घोषणा केली असुन पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि कॅबिनेट मंत्री विनोद तावडे यांना या यादीतही स्थान मिळालं नाही खडसे यांच्या मुक्ताई नगर मतदारसंघात त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे पक्षानं घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असल्याचं खडसे यांनी मुक्ताईनगर क्वि वार्ताहरांना सांगितलं विनोद तावडे यांच्या बोरीवली मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी दिली आहे निवडणुकीसाठी काम करण्याला आपण प्राधान्य देत असल्याची प्रतिक्रिया तावडे यांनी व्यक्त केली आहे प्रकाश मेहता यांना विधानसभेची उमेदवारी न दिल्याच्या कारणावरून मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत हिंसक निदर्शनं केली

कोथरुड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाहीर केलं राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँप्रेसनं सात उमेदवारांची आपली यादी आज जाहीर केली यात पालघर या राखीव जागेतून माजी आमदार शंकर नम यांचा मुलगा योगेश नम कुडाळ मधून याआधी जाहीर केलेल्या हेमंत कुडाळकर यांच्या जागी चेतन मोंडकर आदींचा समावेश आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेत आहोत आज ऐकूया अहमदनगर जिल्ह्यातल्या मतदार संघांचा आढावा आमचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांच्या कडून वाशिम जिल्ह्यातल्या मतदार संघांचा आढावा आमचे प्रतिनिधी सूनील कांबळे यांच्या कडून

भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षातलं चौथं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदा व्याजदरात कपात केली आहे

रिझर्व बँकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरणात देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नवाढीच्या दराचं अनुमान खाली आणल्यामुळे बँकिंग क्षेत्राला मोठा फटका बसून निर्देशांक गडगडले असं मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केलं

वृक्षप्राधिकरणाच्या परवानगीला आव्हान देणा या स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिका मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं आज फेटाळून लावल्या याचिकाकर्त्यांनी जंगलातल्या झाडांची कत्तल करणं बेकायदेशीर असल्यांचं म्हटलं होतं याला उत्तर देताना राज्यसरकारनं आरे कॉलनी म्हणजे जंगल नव्हे असा दावा केला होता तो न्यायालयानं मान्य केला

जिल्हा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं या प्रकरणातील आरोपी रवी अशोक घूमारे याला फाशीची शिक्षा सुनावली होती या निर्णयाला घ्मारेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं गडचिरोली जिल्ह्यात पेंढरी जंगल परिसरात पोलिसांनी नक्षलवाद्यांचा स्फोटकं आणि दैनंदिन वापराच्या साहित्याचा मोठा साठा जप्त केला आहे

त्यामूळे नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला गेला आहे